काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्यानं उशिरापर्यंत मतदान सुरु होतं

ब्लडाणा जिल्ह्यात डोणगाव इथल्या एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे या केंद्रावर निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान झालं होतं मात्र मतदान यंत्रात नोंदवलेलं मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी डिलीट केल्यामुळे हे फेरमतदान घ्यावं लागत आहे

ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची असून देशाची कामं कोणाच्या हातात द्यायची हे ठरवणारी असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे मावळ मतदार संघातले यूतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी काल पनवेलजवळ कामोठे इथं सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींनी काँप्रेस उमेदवाराला दिलेल्या जाहीर पाठिंब्याचा अर्थ देशात भाजपाची सत्ता येणार नाही असा असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे

आपल्या सभांमुळे भाजप नेते बिथरले असून आपल्या प्रशांची त्यांच्याकडे उत्तर नाहीत असंही ते म्हणाले भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे चारही पक्ष केवळ लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळे लढत असल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते काल धूळे मतदार संघात आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या प्रचार सभेत बोलत होते

आर्य समाजाचे अनुयायी असलेले शीलवंत मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रीय सहभागी होते त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले